ठळक बातम्या पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि त्याच गतीनं स्वरूप बदलणारी गून्हेगारी ही पोलीस दलासमोरची मोठी आव्हानं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

फलटण ते पुणे डेमू रेल्वे सेवेचा महिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शुभारंभ आणि साहित्य विश्वात राष्ट्रीय स्तरावर मानाचा समजला जाणारा सरस्वती सन्मान प्रतिभावंत साहित्यिक डॉ शरणकुमार लिंबाळे यांच्या सनातन या कादंबरीला जाहीर पोलीस दीक्षांत संचलन समारंभ पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि त्याच गतीनं क्षणोक्षणी स्वरूप बदलणारी ग्न्हेगारी ही महाराष्ट्र पोलीस दलासमोरची आजची मोठी आव्हाने आहेत अशाही परिस्थितीत या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी पोलिसांनी दाखवलेलं धैर्य आणि शौर्य गौरवास्पद असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

उपमुख्यमंत्री अजित पवारही दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी या संचलनाला प्रत्यक्ष उपस्थित होते सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवतील असा आशावाद यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला तुम्ही घातलेल्या खाकी वर्दीच्या आत जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे तोपर्यंतच तुमच्या खांद्यावरच्या स्टारना किंमत आहे हे कायम लक्षात ठेवा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं हा दीक्षांत समारंभ प्रशिक्षणार्थ्यांचे पालक मित्रपरिवार आणि इतरांना पाहता यावा याकरता महाराष्ट्र पोलीस अकादमीनं युट्यूब लिंकव्दारे त्याचं थेट प्रक्षेपण केलं होतं या समारंभात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची रिव्हॉल्वर उत्कृष्ट आंतरवर्ग प्रशिक्षणार्थी सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी साठीचा अहिल्यादेवी होळकर चषक या तीनही प्रस्कारांची मानकरी म्हणून श्भांगी चंद्रकांत शिरगावे या महिला प्रशिक्षणार्थीला सन्मानित करण्यात आलं सलीम शेख या प्रशिक्षणार्थींना उत्कृष्ट बाह्यवर्ग प्रशिक्षणार्थी म्हण्न परितोषिक देण्यात आलं

या समितीने आपला अहवाल सहा महिन्यात सादर करायचा आहे

देशभरात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी सर्वाधिक रक्कम दिली असून काही कारखाने अजूनही चालू आहेत त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना ठरलेल्या करारानुसार उसाची रक्कम दिली जात असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलं

या अर्जांची छाननी आज होणार आहे

त्यानंतर निवडणूकीचं चित्र स्पष्ट होईल

काल आर्ज दाखल करण्याचा शेवट दिवस होता त्यामुळे अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यासह भाजपाच्याही नेत्यानी पंढरप्रात गर्दी केली होती

रेल्वेमध्ये बायो टॉयलेटची व्यावस्था केल्यामळें रेल्वे रूळ आणि स्थानक स्वच्छ झाली आहेत

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेची आरक्षण आणि तिकीट सेवा जलद झाली आहे असं ते म्हणाले

पाच हजारांहून अधिक रेल्वे स्थनकात वायफाय सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे अशी माहितीही जावडेकर यांनी दिली यावेळी खासदार रणजित सिंह निंबाळकर उदयनराजे भोसले पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा हे फलटण स्थानकात उपस्थित होते तर साताऱ्याचे संपर्क मंत्री बाळासाहेब पाटील खासदार गिरीश बापट श्रीनिवास पाटील हे दूरवृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी फलटण पुणे अनारक्षित डेमु गाडीची नियमित सेवा आजपासून सुरू होईल सरस्वती सन्मान राष्ट्रीय स्तरावर साहित्य विश्वात मानाचा समजला जाणारा सरस्वती सन्मान प्रस्कार यंदा प्रतिभावंत साहित्यिक डॉक्टर शरणक्मार लिंबाळे यांच्या सनातन या कादंबरीला जाहीर झाला आहे विजय तेंडुलकर आणि महेश एलक्ंचवार यांच्यानंतर तब्बल वीस वर्षांनी लिंबाळे यांच्या सनातन कादंबरीच्या रूपाने पुन्हा एकदा मराठी साहित्याला हा बह्मान प्राप्त झाला आहे

दिल्लीच्या के

बिर्ला फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो

सनातन ही कादंबरी मुघल आणि ब्रिटीश कालखंडातल्या इतिहासावर वेगळा प्रकाश टाकते

पुरस्कार जाहीर झाल्यावर डॉ लिंबाळे यांच्या भावना आकाशवाणीने जाणून घेतल्या असता त्यांनी हा पुरस्कार मराठीला आणि माझ्या कादंबरीला जाहीर झाला याचा मला आनंद आहे अशी भावना व्यक्त केली

हि कादंबरी दिलीप राज प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे हा आनंद व्यक्तं करताना माझ खरोखर अंतःकारण भरून आलेल आहे

हा सगळ्याचाच सन्मान आहे असं मला वाटत

पहाटे अध्यक्ष आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत शिळा मंदिरात महापूजा झाली त्यानंतर सकाळी सहा वाजता महाराजांच्या मूर्तीला विश्वस्तांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला दहा ते बारा या वेळेत हरिभक्त परायण बाप्साहेब मोरे महाराज देहूकर यांचं बीजे निमित्त कीर्तन झालं त्याचवेळी तुकोबांची पालखी मुख्य उत्सवाच्या ठिकाणी आली किर्तन झाल्यानंतर पारंपारिकरित्या मुख्य उत्सवाच्या ठिकाणी फुलं उधळली गेली त्यानंतर पालखी मंदिर प्रदक्षिणा घालून भजनी मंडपात आली त्या ठिकाणी आरती झाली अशी माहिती देह् संस्थानच्या विश्वस्तांनी आकाशवाणीशी बोलताना दिली

नवीन वर्षात कोणतंही नवीन शेततळ्याचं काम करू नये आणि नवीन शेततळ्याची आखणी करू देऊ नये अशा आदेशाचं पत्र कृषी विभागाला प्राप्त झाले असल्याची माहिती अचलपूर इथल्या कृषी विभागाकडून मिळाली आहे या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे मात्र आता शासनानंच या योजनेला ब्रेक लावल्याने शेतकाऱ्यांमधून नाराजीचा सुरू निघत आहे

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणं शक्य नसल्यानं तसंच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्यानं या योजनेला ही मुदतवाढ देण्यात आली आहे

मालेगाव आणि सोलापूर सह मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातही तापमाकातल्या पाऱ्यानं चाळीशी ओलांडली आहे कोकणातल्या कमाल तापमानात मात्र काल अपेक्षेप्रमाणे काहीशी घट झाली

नमस्कार